निवासी भागात असलेल्या एका चार मजली इमारतीत हा कारखाना होता मृत तसंच जखमींपैकी अनेक आग लागली तेंव्हा गाढ झोपेत होते अग्नीशमन दलाच्या दिडशे जवानांनी इथल्या बचावकार्यावेळी ट्रेसष्ठ जणांना इमारतीतून सुरक्षित बाहेर काढलं आहे जखमींना राम मनोहर लोहिया लोकनायक जयप्रकाश नारायण आणि हिंदराव रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

ज्यांनी आपले आप्तेष्ट यात गमावले त्यांच्याबद्दल सहवेदना असं नमुद करत यात जखमी झालेल्यांना लवकर आरोग्य लाभो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे द्र्घटनास्थळी शक्य ती सर्व मदत प्रशासनातर्फे केली जात असल्याचंही पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये तर जखमींना एक लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे दिल्ली सरकारनं या आगीच्या द्र्घटनेची चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश न्याय दंडाधिकाऱ्यांना दिले आहेत भाजपनं मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे

पुण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत काल ते वैज्ञानिकांशी बोलत हेते वैज्ञानिकांनी यावेळी कृषी जैव तंत्रज्ञान तसंच नैसर्गिक स्रोतांचा शोध घेण्यासाठी स्वच्छ उर्जा सामुग्री आणि उपकरणांशी संबंधित सादरीकरणं केली हवामानबदल गणिती वित्तीय संशोधन यांसारख्या तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांवरील सादरीकरणंही यावेळी झाली तत्पूर्वी मोदी यांनी संस्थेच्या परिसरात विद्यार्थ्यांशी आणि संशोधकांशी संवाद साधला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल या परिषदेत मार्गदर्शन केलं त्यांनी या परिषदेत सहभागी देशभरातले दोनशे पोलिस महासंचालक महानिरिक्षकांशी काल दिवसभर संवाद साधला केंद्रीय तपास यंत्रणा निमलष्करी दलाचे अधिकारी या परिषदेला उपस्थित आहेत केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सुल्लागार अजित डोवालही या परिषदेमधे सहभागी झाले आहेत

भामरागडच्या नक्षलप्रभावित क्षेत्रात ती कार्यरत होती तिच्यावर सहा लाख रुपयांचं इनाम होतं न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिला सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे

सकाळी दहा वाजता प्रारंभ झालेलं हे शिबीर दुपारी चार वाजेपर्यंत चालणार आहे विविध विकारांचे तज्ञ डॉक्टर यात सहभागी झाले आहेत नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालूक्यातल्या चौरंबा खूर्द या आदिवासी शेतकरी बहूल गावात नांदेडच्या पोखर्णी कृषि विज्ञान केंद्राच्यावतीनं तुर पीक किड नियंत्रण मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आलं होतं अनेक शेतकऱ्यांनी या शिबीराचा लाभ घेतला अकोला जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती आज साजरी करण्यात आली अकोला निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी श्री संत जगनाडे महाराज यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं